अटकेनंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात ठेवलं असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामिन देण्याची याचिका फेटाळल्यानंतर मंगळवारपासून चिदंबरम गायब झाले होते मात्र काल संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काल रात्रीपासून वकिलांसोबत जामिन याचिकेसंदर्भात कागदपत्र तयार करत असल्याचं सांगत त्यांनी कायद्यापासून स्वतःचा बचाव करत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं थेट परदेशी गृतवणुकीसंदर्भात नियमभंग प्रकरणी सीबीआयनं एनडीटीव्ही वृत्त वाहिनीचे प्रवर्तक प्रणव रॉय त्यांच्या पत्नी राधिका रॉय आणि विरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

येत्या डिसेंबरपासू सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्याची घोषणा केंद्रिय मार्ग परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्यांच्या मंत्रालयाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करताना ते बोलत होते

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल